या दरामध्ये सात दशांश टक्क्यांनी चीनवर आघाडी घेऊन भारत या वर्षी देशातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा पुन्हा प्राप्त करेल असं भाकितही या निधीनं आपल्या ताज्या जागतिक आर्थिक दृष्टिक्षेप अहवालात म्हटलं आहे

भारतानं अलिकडच्या वर्षांमध्ये केलेल्या जीएसटीसह विविध सुधारणांचा आधार नाणेनिधीनं वृद्धिदराबद्दलच्या अंदाजासाठी घेतला आहे

त्यापार्श्वभूमीवर सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी आपापल्या भागातील तालुक्यांची पाहणी करून दुष्काळी परिस्थितीचा अहवाल मंत्रिमंडळ उपसमितीकडे द्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

सातारा जिल्ह्यातील तारळी मोठा पाटबंधारे प्रकल्पासाठी सोळाशे दहा कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळान काल घेतला ही चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता आहे नियमांच्या किरकोळ उल्लंघनाबाबत औषध उत्पादक विक्रेता तसंच मान्यताप्राप्त चाचणी प्रयोगशाळांना दंड आकारण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचंही या बैठकीत ठरवण्यात आलं यासंदर्भातील विधेयक विधानमंडळासमोर सादर करण्यासही मान्यता देण्यात आली

त्यामध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे परभणी जिल्ह्यातील एरंडेधर इथल्या जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीची बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्यासाठी निवड करण्याचा निर्णयही मंत्रीमंडळानं घेतला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातल्या भाजपा आमदार खासदारांची बैठक काल मुंबईत घेण्यात आली पक्षाने केलेल्या सर्वेक्षणावर आधारित रिपोर्टकार्ड सर्व आमदार खासदारांना यावेळी देण्यात आले

आता दुकानात एखादी जरी प्लास्टिकची पिशवी आढळल्यास त्या दुकानाचा परवाना रद्द करून दुकानाला टाळं ठोकण्यात येणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं

ती मुदत संपल्याने दुकानदारांनी प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल ऐवजी अन्य पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा

भारनियमन येत्या काही दिवसात सणासुदीमुळे विजेची वाढती मागणी पाहता राज्यातील काही भागात भार नियमन करावं लागेल असं राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी म्हटलं आहे प्रामुख्यानं ज्या भागात विजधारकांची मोठी थकीत बाकी आहे त्या भागात भार नियमन करावं लागणार असल्याचं त्यांनी काल मुंबईत सांगितलं राज्यात काही भागात झालेला अप्न्या पावसामुळे देखील हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं बावनक्ळे म्हणाले

आवास योजना प्रधानमंत्री शहरी आवास योजनेबद्दलची सर्वकष माहिती नागरिकांना मिळावी यासाठी पुणे क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात पी एम आर डी ए ने स्वतंत्र माहिती प्रसारण प्रणाली विकसित केली आहे

या दिवसाची यावर्षीची संकल्पना बदलत्या जगातील युवा पिढी आणि आरोग्य अशी आहे महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थचे संचालक आणि ससून अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितलं

तर या सर्व आजारापासून त्यांना मुक्त करण्याकरिता या रॅलीचं आमचं उद्दिष्ट

त्यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांच्यासोबत काल संवाद साधला

राज्यातील जळगाव धुळे सांगली कोल्हापूर पालघर रायगड या सहा जिल्ह्यामध्ये नियमित लसीकरणाव्यतिरिक्त अभियान राबविण्यात येते कोकण पर्यटन कोकण ग्रामीण पर्यटन विकास प्रकल्प प्रस्ताव स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करुन येत्या पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री तथा राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

तसंच वर्तमान वर्षाकरिता पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे

शारदीय नवरात्र शारदीय नवरात्राला आजपासून सुरुवात होत आहे ऐकूया एक वृत्तात उदे ग अंबे उदे असा आदिशक्तीचा जागर करत आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे

इथं तसंच राज्यभरातील देवी मंदिरातून या काळात विशेष धार्मिक कार्यक्रमाच आयोजन केलं जातं देशभरातही हे पर्व उत्साहानं साजरं केलं जातं

पश्चिम बंगाल मधील देखणी दर्गा पूजा केवळ पाहत राहावी महिषास्राचा वध करत असलेली दुर्गा मातेची मूर्ती प्रत्येक भाविकाच्या हुदयात चैतन्य निर्माण करते

या वादळांमुळे देशाच्या दोन्ही बाजूला समुद्र खवळलेला आहे मासेमा यांनी खोल सागरात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे वादळांमुळे मान्सूनचा परतीचा प्रवासही थाबला आहे राज्यात मान्सून नसला तरी अरबी समुद्रावरील वादळी स्थितीमुळे काल कोकणात काही ठिकाणी जोरदार सरींनी हजेरी लावली आज कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे